महत्त्वाकांशी भारत सर्वकष आर्थिक विकास आणि सर्वसामान्यांची काळजी या तीन मुद्द्यांवर अर्थसंकल्प आधारित असल्याचं त्या म्हणाल्या प्राप्तीकराविषयी नवी व्यवस्था सुरु करण्यासह त्याअंतर्गत मोठ्या करकपातीची घोषणाही सीतारामण यांनी आज केली यंदाच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेले प्राप्तीकराचे दर आतापर्यंतचे सर्वात कमी दर आहेत

नवी प्राप्तीकर व्यवस्था करदात्यांसाठी वैकल्पिक असेल करदात्यांना जून्या सवलती किंवा नव्या व्यवस्थेचा पर्याय निवडण्याची मुभा असेल असंही त्यांनी सांगितलं लाभांश वितरण कर हटवण्याची महत्त्वपूर्ण घोषणा अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात केली आता कंपन्यांना लाभांश वितरण कर भरावा लागणार नाही मात्र लाभांश मिळालेल्या गुंतवणूकदारांना त्यांच्या कर मर्यादेनुसार कर भरावा लागेल

स्वस्त घरांसाठीच्या योजनांना परवानगी देण्यासाठीच्या कालावधीला एका वर्षाची मुदतवाढ देण्याची घोषणाही त्यांनी केली

आय सी मधला केंद्र सरकारचा काही हिस्सा आयपीओद्वारे विकण्याचा प्रस्तावही अर्थसंकल्पात मांडला आहे सरकारी पेन्शन ट्रस्ट पीएफआरडीएपासून स्वतंत्र केला जाणार आहे अराजपत्रित पदांच्या भरतीसाठी केंद्रीय भरती संस्था स्थापन केली जाईल त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात संगणकाधारित परीक्षा घेतली जाणार आहे

नाबार्डच्या पुनर्पतपुरवठा योजनेचाही विस्तार केला जाणार आहे

ग्रामीण भागातल्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या विकासाला प्राध्यान्य दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं नाशवंत कृषी मालाच्या वाहतुकीसाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राच्या भागिदारीतून किसान रेल्वे योजना सुरु करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली नागरी उड्डाण मंत्रालयाच्या वतीनं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हवाई मार्गावर कृषी उडान योजना सुरू केली जाईल

पुढच्या तीन वर्षांमध्ये सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांत प्री पेड स्मार्ट मीटर लावले जातील असं त्यांनी सांगितलं

आगामी आर्थिक वर्षात महसुली तुट साडेतीन टक्के राहील असा अंदाज सीतारामन यांनी व्यक्त केला

शहरांमधल्या पालिका आणि महापालिकांमध्ये युवा अभियंत्यांना एका वर्षासाठी वर्नशीप दिली जाईल शिक्षण शेत्राच्या विकासासाठी व्यावसायिक कर्ज तसंच थेट परकीय गुंतवणूकीला परवानगी देण्याची घोषणाही त्यांनी केली

देशभरातल्या सर्वच सार्वजनिक आस्थापनांमध्ये डिजीटल कनेक्टिव्हिटीची सोय उपलब्ध करून देण्याचा सरकारचा उद्देश असल्याचं त्या म्हणाल्या देशभरात डेटा सेंटर पार्कांच्या निर्मितीकरता खाजगी क्षेत्रासाठीच्या धोरणाची लवकरच घोषणा केली जाईल असं त्यांनी सांगितलं कती आणि दिशा यांचा समन्वय असलेला दशकातला सर्वोत्तम असा हा अर्थसंकल्प देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणारा तसंच रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करणारा आणि महिला युवक तसंच कामगारांचं हित जपणारा अर्थसंकल्प असल्याची प्रशंसा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे जनतेच्या खासकरुन मध्यम आणि कनिष्ठ वर्गाच्या हाती पैसा खेळावा हे केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पावर दिली आहे अर्थसंकल्पात सादर केलेल्या नव्या कर सुधारणा अतिशय प्रगतीशील आणि ठोस असल्याची प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली आहे वरिष्ठ काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे युवकांना रोजगार देण्यासाठी यात कुठलीही ठोस घोषणा नाही असं त्यांनी म्हटलं आहे केंद्रीय अर्थसंकल्पानं महाराष्ट्र आणि मुंबईची घोर निराशा केली आहे हा अर्थसंकल्प वास्तवाचा भान हरवलेला आणि केवळ स्वप्नांच्या दुनियेत स्मवणारा असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे उद्योगजगतानं अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे

सोलापूरात माळशिरस तालुक्यातल्या वेळापूर खुडूस दरम्यान आज सकाळी ईरटीका कार आणि सिमेंट भरलेला टँकर यांच्या धडकेत सहाजण ठार तर एक जखमी झाला हे प्रवासी जेजुरीला दर्शनासाठी जात होते जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तातडीनं सहकार्य करत जखमींना रुगणालयात दाखल केलं पोलीस पुढील तपास करत आहेत राज्यातील किल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्यांविरुद्ध पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागानं कडक कारवाई करावी असे आदेश राज्य सरकारनं आज दिले आहेत गृह विभागानं या संदर्भातील शासनादेश जारी केला असून किल्ल्यांवरील मद्यपान तसंच गैरवर्तन रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत येत्या दोन दिवसात विदर्भ आणि मराठवाडयात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे